यंदाच्या पद्म प्रस्कारांचं वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज नवी दिल्ली क्षें राष्ट्रपती भवनात करण्यात आलं

महाराष्ट्रातून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्यविभूषण नाट्यकर्मी वामन केंद्रे सामाजिक कार्यकर्ते दांपत्य डॉ रवींद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केला अभिनेते प्रभुदेवा संगीतकार शंकर महादेवन् यांनाही पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं दिवंगत अभिनेते कादरखान यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार देण्यात आला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह राजनाथ सिंह आणि अरुण जेटली हे केंद्रीय मंत्री सोहळ्याला उपस्थित होते उर्वरित गौरवमूर्तींना येत्या शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातल्या सोहळ्यात पुरस्कार दिले जातील आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे ते आज प्ण्यात वार्ताहर परीषदेत बोलत होते पराभवाच्या भीतीनं नाही तर आपल्या कुटुंबातून दोनजण ही निवडणूक लढवत असताना कुणीतरी एक पाऊल मागं घेतलं पाहिजे म्हणून हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं मावळ लोकसभा मतदार संघातून अजित पवार यांचा मुलगा पार्थ राष्ट्रवादी काँग्रसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं पवार यांनी यावेळी जाहीर केलं लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँप्रेसची उमेदवार यादी लवकरच जाहीर होईल

वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे त्यामुळे ते कॉप्रेस महाआघाडीत सहभागी होण्याची शक्यता मावळली आहे याबाबतची अधिकृत घोषणा उद्या मुंबईत केली जाईल असे प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळी अकोला ििं वार्ताहर परिषदेत सांगितलं प्रकाश आंबेडकरांच्या उमेवादरीमुळे माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांची डोकेट्छी वाढली आहे भाजपानं अद्याप उमेदवार जाहिर केलेला नाही त्यामुळे सोलापूर लोकसभेसाठी विद्यमान खासदार शरद बनसोडे डॉ जयसिध्देश्वर शिवाचार्य स्वामी आणि खासदार अमर साबळे यांच्या नावाची चर्चा रंगली आहे लोकसभा निवडणुकीच्या काही तारखा आणि विद्यापीठांच्या परीक्षा एकाच वेळी येत असल्यानं मुंबई विद्यापीठ आणि औरंगाबाद मधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं आपल्या काही नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या आहेत

याच दरम्यान बी ए आणि बी कॉम च्या परीक्षा येत आहेत

परीक्षांचं नवीन वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या पोर्टलवर जाहीर होईल असं विभागाच्या सूत्रांनी सांगितलं

या परीक्षांचं नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा मुस्लिम धर्मियांच्या रमजान या पवित्र महिन्यात येत असल्याबद्दल होत असलेले आरोप निवडणुक आयोगानं फेटाळले आहेत रमजान च्या महिन्यात येणारे सण आणि प्रत्येक शुक्रवार हा मतदानामधून वगळला आहे मात्र हा पूर्ण महिना निवडणुकीच्या दृष्टीनं वगळता येणं शक्य नाही असं निवडणुक आयोगानं स्पष्ट केलं आहे येत्या मे महिन्यात येणाऱ्या रमजानच्या काळात काही ठिकाणी मतदान होणार असल्यानं ते गस्खोयीचं होईल असा मुद्दा तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षानं उपस्थित केला होता लोकसभा निवडणूक पारदर्शी निर्भय निःपक्ष वातावरणात होण्यासाठी निवडणूक आयोगानं वेब एप्लिकेशन्स आणि एप्सची निर्मीती केल्याची माहिती औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली मतदारांना या माध्यमातून मतदारयादीत नाव शोधणं तसंच तक्रार निवारण शक्य होईल मतदान केंद्रावर दिव्यांग व्यर्सिच्या सुविधेसाठी पीडब्ल्यूडी या एपची निर्मिती केली आहे

निवडणुकांमुळे दृष्काळग्रस्तांच्या प्रशाकडे शासनकर्त्यांसह सर्वच राजकीय पक्ष दूर्लक्ष करतील अशी खंत ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक आसाराम लोमटे यांनी व्यक्त केली आहे

गेल्या सहा महिन्यातली ही सगळ्यात मोठी वाढ आहे

जागतिक बाजारातला सकारात्मक कल आणि परदेशी निधींनी सातत्यानं केलेली गुंतवणूक यामुळे बाजारात तेजी राहिल्याचं सूत्रांनी सांगितलं काल निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या त्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांमधे उत्साह दिसून आला

मदस्सिर उर्फ महंमद भाई हा पुलवामा हल्ल्याच्या कटाचा मुख्य सूत्रधार होता पुलवामा जिल्ह्याच्या त्राल भागात पिंगलिश क्रि झालेल्या चकमकीत जर्षीमहंमद या दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी ठार झाले त्यात मदस्सिरचा समावेश होता असं या अधिकाऱ्यांनी सांगितलं अब्जावधी रुपयांच्या पीएनबी घोटाळा प्रकरणात आज सक्तवसुली संचालनालयानं फरार आरोपी नीरव मोदी आणि तिर काहींवर नव्यानं पुरवणी आरोपपत्र दाखल केलं मुंबईत पीएमएलए अर्थात मनी लाँड्रिंग विरोध कायद्याच्या विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल झालं गेल्या वर्षी मेमधे नीरव मोदीविरुद्ध पहिलं आरोपपत्र दाखल झालं सध्या नीरव लंडनमधे आलिशान झारतीत राहत असून त्यानं नव्यानं हिरे व्यापार सुरू केल्याचं वृत्त ब्रिटिश वृत्तपत्रानं दिल्यानंतर दोन दिवसातच हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे नीरवविरुद्ध अतिरिक्त पुरावे गोळा केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयानं आरोपपत्र दाखल केलं मुंबईत आज सचिवालयाच्या प्रांगणात एका व्यक्तीनं आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी प्रसंगवधान राखून त्याला वेळीच वाचवलं उस्मानाबाद जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या या व्यक्तीची कर्जविषयक तक्रार स्थनिक पोलिसांनी नोंदवून घ्यायला नकार दिला होता त्यामुळे ही तक्रार थेट गृहखात्याच्या प्रमुख सचिवांकडे दाखल करावी या उद्देशानं तो मुंबईत आला होता नरीश्वीला जात असलेल्या श्वियोपियाच्या विमानाला काल झालेल्या अपघातातील मृतांत चार भारतीयांचा समावेश आहे पररराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ही माहिती दिली आहे थियोपिया वकिलातीनं दिलेल्या माहितीनुसार वद्यपनाग भास्कर वद्यहनसिन अन्नगेश न्कवरपू मनिषा आणि शिखा गर्ग यात मृत्यूमुखी पडले असून त्यातील शिखा गर्ग पर्यावरण मंत्रालयाच्या सल्लागार होत्या त्या नरीीीला एका बळकीसाठी जात होत्या

फाल्गुन शुद्ध पंचमीच्या मुहूर्तावर रत्नागिरी जिल्ह्यात आज शिमगोत्सवाला सुरुवात झाली गावागावांमध्ये ग्रामदेवतांच्या पालख्या सजू लागल्या आहेत

शिमगोत्सवात अनूचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तत्तित केला जाणार आहे

येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे